मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी तो सभागृहात मांडला

यासंदर्भात पाठप्रावा करण्यासाठी साहित्यिक आणि तज्ञांची एक समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली पाठप्राव्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांचं शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन जाण्याची मागणीही सदस्यांनी केली सर्व निकष पूर्ण करत असतांनादेखील मराठीला राजभाषेच्या दजां दिला जात नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजीची भावना यावेळी व्यक्त केली सध्या तामिळ तेलगु संस्कृत कन्नड मल्याळम् आणि ओडिया या सहा भाषाना अभिजात भाषेचा दर्जा आहे

या विधेयकातली सवलत देण्याची तरतूद या कायद्याला मारक असून ती रद्द करावी अशी सूचना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली यावर ही सुरुवात असून कायद्यात सवलत मिळणार नाही याची काळजी घेऊ आणि वेळोवेळी सभागृहात याबाबतची माहिती देऊ असं मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं विधान परिषदेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झाल आहे

त्या काल विधानभवनात झालेल्या इये मराठीचीये नगरी या कार्यक्रमात बोलत होत्या मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती देण्यात यावी असंही त्या म्हणाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मराठी भाषा ही संस्कारातून आलेली असून तिच्या सन्मानाथे फक्त एकच दिवस साजरा न करता आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

मुंबईत काल झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे पुरस्कार प्रदान केले मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशन संस्थेला श्री

भागवत प्रस्कार प्रदान करण्यात आला

अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार आर विवेकांनद गोपाळ यांना तर कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक प्रस्कार अनिल गोरे यांना देण्यात आला

औरंगाबाद इथं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात काल प्राध्यापक कविसंमेलन घेण्यात आलं शहरातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमधून मराठी गौरव गीत पोवाडा गायन आदी कार्यक्रम घेण्यात आले नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या शाळांतून काल मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्तानं राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अत्याध्निक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करून हा दिन साजरा केला जालना जिल्हा ग्रंथालयात काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं होतं मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज जिल्हा ग्रंथायल अधिकारी सचिन हजारे यांनी यावेळी व्यक्त केली जालना जिल्हाधिकारी कार्यालयातही मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला

दरम्यान गेल्या पाच वर्षात राज्यात सरकारच्या निर्णयांच्या विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनातले गुन्हेही मागे घेणार असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं विधानपरिषद सदस्य शरद रणपिसे भाई जगताप आदी सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता

त्यासोबतच राज्य सरकारनं पर्यावरण रक्षणबाबत संवेदनशील असावं अशी अपेक्षाही न्यायालयानं व्यक्त केली आहे यासंदर्भातल्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं पीओपीच्या मूर्तींची योग्य विल्हेवाट लाऊ शकत नसल्यानं याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना दोषी धरता येणार नाही असं सांगितलं त्याशिवाय पीओपीची मूर्ती तयार करण्यावरच बंदी घालावी अशा मूर्ती तयार करण्यावर दंडात्मक कारवाई करावी या मूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट व्हावी असा आदेश दिला

कळमन्री तालुक्यात बोधी बऊर माळधावंडा दांडेगाव या परिसरात काल पहाटे दोन सौम्य धक्के जाणवले असून भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे सुदैवानं या भागात कोणतीही जीवित हानी झाली नाही

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना याबाबत एक सविस्तर निवेदन त्यांनी दिलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीच्या कार्यक्रमातगंत शेतकऱ्यांना ही पुस्तके वाटप करायची होती

पाणी न सोडण्याचं लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे रेणापूर शहरातलेही बहुतांश व्यवहारही काल बंद ठेवण्यात आले होते हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात काल दिशा समितीची बैठक घेण्यात आली केंद्र शासनाच्या ट्रेचाळीस योजना जिल्ह्यात राबवण्याच्या सूचना खासदार हेमंत पाटील यांनी यावेळी दिल्या कयाधू नदी काठावरील फ्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट तातडीने लावावी प्रधानमंत्री शहरी आवास योजना प्रभावीपणे राबवावी पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवावी आदी सूचना यावेळी खासदार पाटील यांनी केल्या

देवणी आणि लातूर तालुक्यात टंचाई जाणवण्याची शक्यता लक्षात घेऊन टंचाई आराखडा तयार करण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं रेणापूर मध्यम प्रकल्पात शेतकऱ्यांच्या हक्काचं असलेलंच फक्त पाणी सोडण्यात येईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं

न्यूझीलंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं

भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्मा हिनं सामनावीरचा पुरस्कार पटकावला